हवामानविषयक जागतिक शिखर संमेलनात ते दूरदूश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते

भारत हा एक विकसनशील देश असून आम्हाला आमची आव्हानं असली तरीही आम्ही आमच्या परीनं जंगलतोडीला आळा स्वच्छ ऊर्जा स्त्रोत ऊर्जा बचत जैवविविधता जपण्याचे प्रयत्न करत आहोत

आणि पर्यावरणप्रक जीवनशैली आमच्या संस्कृतीचं अविभाज्य अंग आहे निसर्गाकडे परत जाण्याची आज गरज असून आर्थिक विकास साधायचा असला तरी आपल्या जीवनशैलीत बदल घडवून आणण्याची तयारीच आपल्याला वाचवू शकेल असं पंतप्रधान म्हणाले शाश्वत विकासाच्या आमच्या मार्गावर आम्हाला वातावरणाचा विचार करणारे सहभागी हवे आहेत त्याच बरोबर इतर देशांना सर्व प्रकारची मदत करण्यासही आम्ही तयार आहोत अशी ग्वाही त्यांनी दिली जागे व्हा आणि आपले लक्ष्य गाठेपर्यंत थांबू नका या स्वामी विवेकानंदांच्या प्रसिद्ध वचनाचा आधार घेत त्यांनी सर्वांना ह्या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं ह्या शिखर परिषदेसाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचे आभार मानले भारत आणि अमेरिका हे स्वच्छ ऊर्जा स्त्रोत आणि हवामान या क्षेत्रात भागीदारी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली यासाठी गुंतवणूक आणि तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी दोन्ही देश एकमेकांना मदत करतील असं मोदी म्हणाले पंतप्रधान कोविड बैठक देशातल्या वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एक उच्चस्तरीय आढावा बैठक घेणार आहेत पंतप्रधान उद्या कोरोना संदर्भात तीन महत्त्वपूर्ण बैठका घेणार आहेत कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी तसंच ऑक्सिजन उत्पादकांशी ही ते संवाद साधणार आहेत दरम्यान पंतप्रधानांनी पश्चिम बंगाल मधील आपला उद्याचा नियोजित दौरा रद्द केला आहे ऑक्सिजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या ऑक्सिजन उपलब्धतेचा आढावा घेतला विविध राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा विना अडथळा आणि सुरळीतपणे करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले ऑक्सिजनचं उत्पादन आणि पुरवठा वाढवण्यासाठी आणखी काय करता येईल यावर विचार करा अशी सूचना मोदी यांनी केली या बैठकीसह वैद्यकीय ऑक्सिजनच्या निर्मिती आणि पुरवठ्याबाबत सुरु असलेल्या काही उपाय योजनांवर आधारित हा वृत्तांत स्क्रिप्ट ओंक्सिजन प्रखत्याबाबत राज्यांनी योच्य समन्दय राखणं आवश्यक असून प्राणवायची साठेबाजी करणाऱ्याविरुद्ध राज्यांनी कठोर कारवाई करावी असं आवाहन पंतप्रधानांनी या बैठकीत केलं तत्पूर्वी विविध राज्यांना करण्यात आलेल्या ऑक्सिजन पुरवठ्याची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली

ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्या बरोबरच अत्यंत कमी तापमानात ऑक्सिजनची साठवणूक करू शकणाऱ्या क्रायोजेनिक टैंकर्सची संख्या वाढवण्यावरही भर दिला जात आहे

तर अन्य ऑक्सिजन एक्स्प्रेस वाराणसीमार्गे लखनऊ बोकारोला पोहोचत आहे ही वेळ वाचवण्यासाठी रिकामे ऑक्सिजन टैंकर्स वितरकांना हवाई मार्गा नं देखील पाठवले जात आहेत दरम्यान ओंक्सिजन चौ वाहतूक करणाऱ्या वाहनांना आंतर राज्य वाहतुकीसाठी कुठलाही अडथळा येणार नाही याची काळजी घ्या असे निदेश केंद्रा नं विविध राज्यांना दिले आहेत केंद्रीय गृह सचिव अजयकूनार भल्ला यांनी या संदर्भात राज्यांना पत्र लिहिल आहे ऑक्सिजन ची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कुठलीही कारवाई करू नका ती जप्त करू नका असंही या पत्रात म्हटलं आहे तर्पवीं आज केंद्र सरकारने ऑक्सिजनच्या औद्योगिक वापरावर पुढील आदेशांपर्यंत बंदी घातली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी विजयालक्ष्मी साळवी पुणे नासा एकीकडे भारतासह अन्य अनेक देशांत प्राणवायूमुळे प्राण कंठाशी आलेले असताना अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा ला मंगळ ग्रहावर ऑक्सिजन तयार करण्यात यश आलं आहे नासा च्या परसीवरंस या मंगळ यानानं मंगळावरच्या कार्बन डाइ ऑक्साइड पासून ऑक्सीजन बनवला आहे ही प्रक्रिया मंगळ यानाच्या मॉक्सी या छोट्या विभागात करण्यात आली

सर्वोच्च न्यायालय वैद्यकीय वापर्साठीचा ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांचा पुरवठा तसंच कोविड लसीकरण या विषयांवर राष्ट्रीय धोरण तयार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्राला दिले देशातील कोरोनाच्या गंभीर परिस्थितीची स्वतहून दखल घेत सर न्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आज हे निर्देश दिले कोविड साथी दरम्यान टाळेबंदी लावण्याबाबत उच्च न्यायालयांना न्यायालयीन अधिकार आहे का याची तपासणी केली जाईल असं या पीठा नं म्हटलं आहे दिल्ली मुंबई सिक्कीम मध्य प्रदेश कलकत्ता आणि अलाहाबाद उच्च न्यायालय कोविडशी संबंधित याचिकांवर विचार करीत आहेत उच्च न्यायालय सर्वांच्या हिताच्या दृष्टीनं आपल्या अधिकारांचा योग्य वापर करून काम करत आहेत मात्र यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे त्यामुळे केंद्राने कोविड संबंधी राष्ट्रीय धोरण जाहीर करावं असं सर्वोच्च न्यायालया नं म्हटलं आहे देश कोविड आज सकाळी संपलेल्या चोवीस तासांत देशात कोरोना नवबाधितांची उच्चांकी संख्या नोंदवली गेली

त्यानुसार अत्यावश्यक सेवेतल्या आणि सरकारी ओळखपत्र असलेल्या कर्मचाऱ्यांनाच केवळ उपनगरी रेल्वेतून प्रवासाला मुभा आहे

केवळ परवानगीनेच हा प्रवास करता येईल

अत्यावश्यक वस्तू मटण अंडी भाजीपाला आदी द्कानांना केवळ सकाळी सात ते अकरा पर्यंत दुकान सुरू ठेवायला मुभा दिली आहे

विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सामंत यांनी ही माहिती दिली

विद्यार्थ्यांचं लसीकरण विद्यापीठामार्फतच करण्याचा विभागाचा मानस आहे त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाशी चर्चा करण्यात येणार असल्याचं सामंत यांनी स्पष्ट केलं

आम्ही परिस्थितीवर काळजीपूर्वक लक्ष ठेवून आहोत आणि परिस्थिती सुधारली तर नोंदणी पुन्हा सुरू केली जाईल असं सांगण्यात आल्याचं आमच्या जम्मूच्या वार्ताहरानं कळवलं आहे

कोरोनाचा प्राद्भाव रोखण्यासाठी नागरिकांना घरी राहण्याचं आवाहन केलं जात आहे अत्यावश्यक आणि आरोग्य सेवा सुरू असल्या तरी लोकांना कारणाशिवाय बाहेर पडण्यास परवानगी नाही

केंद्र सरकार ह्या लसीची प्रत्येक राज्यात वेगळी किंमत असण्याला परवानगी देत असल्याबद्दल तपन इथं एका सभेत बोलताना त्यांनी सरकारवर टीका केली प्रत्येक पात्र नागरिकाला धर्म वय लिंग राहण्याचे ठिकाण याचा फरक न करता मोफत लस मिळायला हवी अशी मागणी त्यांनी केली आहे केंद्र किंवा राज्य कोणीही लस खरेदी करत असेल तरी त्यांना एकाच किंमतीला लस मिळायला हवी अशी मागणी त्यांनी ट्विटरवरही केली आहे

आता विधान सभा निवडणुकीचा सातवा आणि आठवा टप्पा शिल्लक आहे त्यासाठीचा प्रचार सध्या सुरु आहे मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं प्रचारावर विविध निर्बंध आणले आहेत

कॉंग्रेस उमेदवाराचा मृत्यू झाल्यामुळे एकदा ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे इंडोनेशिया पाणबुडी इंडोनेशियाच्या नौदलाची बेपत्ता पाणबुडी नान्गला हिचा शोध घेण्यासाठी भारतीय नौदलानं आपलं अत्याध्रनिक पाण्याखालील बचाव कार्य करू शकेल असं जहाज मदतीला पाठवलं आहे

खोल समुद्रात पाण्याखालील मदत कार्य करू शकणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे भारत आणि इंडोनेशियाच्या नौदलांमध्ये मैत्रीपूर्ण संबध आहेत त्या संबधांचा विचार करून आणि आपल्या संस्कृतीला जागून भारतानं ही मदत देऊ केली आहे

नमस्कार